चर्चा कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी त्वरित आणि ठोस उपाय योजना करण्याची गरज असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी मिळावी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्दव

पंतप्रधान देशात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून चर्चा केली कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी त्वरित आणि ठोस उपाय योजना करण्याची गरज असल्याचं ते यावेळी म्हणाले कोरोना संबंधित नियमांचं कठोर पालन करत असतानाच हलगर्जी पणा न होऊ देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं

मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येबाबत त्यांनी विशेष चिंता व्यक्त केली गेले वर्षभर राबवलेली चाचणी शोध आणि उपचार ही त्रिसूत्री आत्ता देखील काटेकोरपणे राबवण्याचं आग्रही प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं प्रत्येक बधीताच्या संपर्कात आलेल्याचा कमीत कमी वेळात शोध घेऊन त्यांची आर टी पी सी आर चाचणी करावी असं ते यावेळी म्हणाले विशेषतः छोट्या शहरांमध्ये चाचण्या आणि रुग्णवाहिकांच्या उपलब्धतेवर विशेष लक्ष देण्यास त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं

ठाकरे महाराष्ट्रात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अतिशय काटेकोर पावलं उचलण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी या बैठकीत दिली लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी मिळावी तसंच हाफकिनला लस उत्पादन करण्याची मान्यता मिळावी अशी विनंतीही ठाकरे यांनी केली ठाकरे यांच्या या विनंतीची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात लस उत्पादन करू शकणाऱ्या संस्थांना पाठबळ आणि प्रोत्साहन देण्यात येईल असं जाहीर केलं केंद्रीय पथकांनी दिलेले सल्ले आणि मार्गदर्शनाला अनुसरून महाराष्ट्रानं कोविडची लढाई लढली आहे

अचानक झालेली ही मोठी वाढ संभ्रमात टाकणारी असून याविषयी तज्ञ आणि संशोधकांनी प्रकाश टाकावा अशी विनंती ठाकरे यांनी पंतप्रधानांना केली

महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये चाचण्यांच्या तुलनेत बाधित आढळण्याचं प्रमाणही चिंताजनक आहे त्यामुळे या राज्यांनी कोरोना संबंधीचे नियम आणि उपाय योजनांची काटेकोर अंमलबजावणी करण अत्यावश्यक असल्याचं भूषण म्हणाले चाचण्यांची संख्या वाढवणं बाधितांवर लक्ष ठेवण याबरोबरच लसीकरणालाही महत्त्व द्यायला हवं असं त्यांनी सांगितलं

फ्रान्सकोरोना तिसरी लाट फ्रान्स मध्ये कोरोना विषाणूची तिसरी लाट आली असल्याचं फ्रान्सचे पंतप्रधान जन कास्तेक्स यांनी काल जाहीर केलं

लसीकरणामुळे संसर्गाला आळा बसेल अशी आशा राष्ट्रपती एमन्युएल मॅक्रों यांनी व्यक्त केली आहे तथापि अॅस्टरा झेनेका लसीचा वापर थांबवण्यत आल्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे संसद रेल्वे स्थानकांचं संचालन खासगी कंपन्याकडे दिलं जाणार नाही रेल्वे स्थानकांची मालकी रेल्वेकडेच राहील असं रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी आज लोकसभेत एक प्रशाच्या लेखी उत्तरात सांगितलं

राज्यसभेत आज रेल्वे मंत्रालयाच्या कामकाजा बाबत चर्चा सुरू झाली बिजू जनता दलाचे सुजित कुमार यांनी या चर्चेला सुरुवात केली रेल्वेसाठी भरीव तरतूद केल्याबद्दल त्यांनी केंद्र सरकारची प्रशंसा केली

तर संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेले रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्याची मागणी कॉप्रेसच्या नरेनभाई राठवा यांनी केली देशात कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरेसा साठा असून आपली गरज भागल्या नंतरच अन्य देशांना लसींचा पुरवठा करण्यात आल्याचं केंद्र सरकार नं आज संसदेत स्पष्ट केलं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी वॅक्सीन मैत्री उपक्रमाबाबत संसदेच्या दोन्ही सभागृहात आज माहिती दिली कोविड संबंधी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीचं देशातल्या लर्सींच्या साठ्यावर लक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं वॅक्सीन मैत्री हे व्यापक जनहिताच्या दृष्टीनं भारतानं अवलंबलेलं महत्त्वपूर्ण धोरण आहे यामुळे भारताची निस्वार्थ सेवा वृत्ती आणि गुणवत्ता पूर्ण उत्पादनांच्या उपलब्धतेची क्षमता अधोरेखित होते असं डॉ जयशंकर यांनी नमूद केलं समाज माध्यमांसाठी नियामक नेमण्याचं सरकारच्या विचाराधीन नाही असं आज स्पष्ट करण्यात आलं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात हे स्पष्टीकरण दिलं

ते आज आपत्ती निवारक पायाभूत सुविधांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते सध्या असलेली जागतिक स्थिती अभूतपूर्व अशी असून शंभर वर्षातून एखादा घडणाऱ्या अशा घटनेचे आपण साक्षीदार आहोत असं ते यावेळी म्हणाले कोणत्याही भेद भावांच्या पलीकडे जाऊन सर्व देश सर्व जग परस्परांवर अवलंबून असून आपत्ती पासून कोणीही सुरक्षित नाही हेच कोविड महामारीने आपल्याला शिकवलं असल्याचं ते म्हणाले या महामारी च्या लढ्यापासून मिळालेली शिकवण ध्यानात ठेवत अन्य आपत्तीजनक परीस्थितीमधेही तिचा वापर करायला हवा असं प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केलं हवामानातील बदल कमी करण्यासाठीही सातत्यपूर्ण आणि ठोस प्रयत्नांची गरज असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं पंतप्रधान प्रचार पश्चिम बंगाल आसाम आणि विधानसभा निवडणुका होत असलेल्या सर्वच राज्यांत आता प्रचाराला वेग आला आहे ज्येष्ठ भाजपा नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये प्रचार दौऱ्यावर जाणार आहेत आसाममध्ये करीमगंज इथं तर पश्चिम बंगालमध्ये पुरुलियामध्ये मोदी उद्या जाहीर सभा घेणार आहेत आसाममध्ये अनेक महत्त्वाच्या राजकीय नेत्यांची मुले आणि मुली यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आपलं नशीब आजमावत आहेत भारतरत्न गोपीनाथ बोरदोलोई यांची नात असीमा बोरदोलोई यांना कॉंग्रेसनं पूर्व गुवाहाटी मतदार संघातून उमेदवारी दिली आहे तर माजी मुख्यमंत्री डॉ भुमिधर बर्मन यांच्या मुलालाही कॉप्रेसनं बारखेत्री मतदार संघातून उमेदवारी दिली आहे भाजपानं कॉंग्रेस चे माजी मंत्री गौतम रॉय यांना काटीगोरा मतदार संघातून उमेदवारी दिली आहे तृणमूल कॉंग्रेस पश्विम बंगाल मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल कॉंग्रेस पक्षाने आज आपला जाहीरनामा जाहीर केला यात दहा मुख्य मुद्द्यांवर वायदे करण्यात आले आहेत तृणमूल कॉप्रेस पक्षाच्या प्रमुख ममता बनर्जी यांनी कोलकाता इथे हा जाहीरनामा सादर केला प्रती वर्ष पाच लाख रोजगारांची निर्मिती बेरोजगारीचा सध्याचा दर अध्यावर आणणे यासह नागरिकांच्या उत्पन्नात वाढ विद्यार्थ्यांना साडे चार टक्के व्याज दराने दहा लाख रुपयांचे क्रेडीट कार्ड देणे असे वायदे करण्यात आले आहेत पर्वतीय क्षेत्रासाठी तराई द्आर क्षेत्र विकास मंडळ स्थापन करण्यात येणार असल्याचं या जाहीरनाम्यात नमूद करण्यात आलं आहे आपलं सरकार सत्तेत आल्यास या सगळ्या वचनांची पूर्तता करण्यात येईल असं आश्वासन ममता बनर्जी यांनी याप्रांगी बोलताना दिलं फडणवीस वाझे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना कोणाच्या दबावामुळे निलंबित असतानाही पुन्हा सेवेत घेण्यात येऊन गुन्हे ग्रप्तचर विभाग अर्थात सी आय यू सारख्या महत्वाच्या विभागाच्या प्रमुखपदी नेमण्यात आलं असा सवाल आज महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उपस्थित केला ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते मनसुख हिरेन हत्या प्रकरण राष्ट्रीय तपास आयोगाकडे वर्ग करण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके असलेली गाडी मिळाल्याचा तपास सध्या महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक करत आहे हे प्रकरण हाताळण्यात केवळ पोलीस खातेच नाही तर राज्य सरकारही अपयशी ठरलं आहे अशी टीका फडणवीस यांनी यावेळी केली मुंबईचे पोलिस आयुक्त परमविर सिंग यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांना मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार देण्यात आला आहे परमवीर सिंह यांच्याकडे गृह रक्षक दलाची जवाबदारी सोपवण्यात आली आहे रजनीश शेठ यांच्या कडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला असून संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जवाबदारी देण्यात आली आहे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली

मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धेच्या ठिकाणी प्रेक्षकांना उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली आहे